त्यादृष्टीनं मोठ्या प्रमाणावर नोंदणी देखील करून घेण्यात आली आहे जोखमीचे आजार असणाऱ्या रुग्णांनी लस घेण्याबाबत मान्यताप्राप्त वैद्यकीय व्यावसायिकांकडून प्रमाणपत्र आणणं आवश्यक आहे अन्यथा लस दिली जाणार नसल्याचं पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाने आज स्पष्ट केल

पूर्वनोंदणी असणाऱ्या नागरिकांनाच लस देण्यात येईल असंही आरोग्य विभागाने सांगितलं आहे

मागील आठवड्यात झालेल्या बैठकीत अप्री माहिती दिल्यास परवाना रद्द करण्याबाबत इशारा दिला होता तरीही आठ प्रयोगशाळांनी अप्री माहिती दिल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे पुणे कोरोना प्णे शहरासह जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नव्यानं निर्बंध लावण्याविषयी येत्या शुक्रवारी होणाऱ्या आढावा बैठकीत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे

येत्या शुक्रवारी पूण्याचे संपर्क मंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात येणार असून त्यात सध्याच्या निर्बंधांच्या प्रभावी अंमलबजावणीबरोबरच नव्यानं काही निर्बंध लागू कारण्याबद्दलचा अंतिम निर्णय अपेक्षित आहे एनडीए रियर अडमिरल संजय वात्सायन यांनी पुण्याच्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी च्या उप कमांडंट पदाची सूत्रे स्वीकारली आहेत

याआधी नौदलातील विविध पदांवर त्यांनी काम केलं आहे पिंपरी चिंचवड स्थायी समिती पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी भारतीय जनता पक्षाकडून नितीन लांडगे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते रवि लांडगे यांनी या विषयी नाराजी व्यक्त केली असून त्यांनी स्थायी समिती सदस्यत्वाचा राजीनामा आज महापौर उषा ढोरे यांच्याकडे सुपूर्त केला

आज झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात माहीकाने चौथ्या मानांकित काव्य त्पे हिचा पराभव केला

तर हा होता आजचा पूणे वृत्तांत